मात्र त्याआधी एक महत्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचं जलदगतीनं सक्षमीकरण करण्याचं आवाहन अधिकारी वर्गाला केलं आहे

राज्यामधे दीड कोटीहन अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण केल्याबददल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर्स परिचारिका आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेवक लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था पोलीस कर्मचारी तसंच इतर संबधितांचे आभार मानले आहेत लसीकरणात राज्यानं आपली आघाडी कायम राखली आहे या सगळ्या घटकांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे उद्दिष्टं साध्य झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

खाजगी उद्योग अस्थापना निवासी संकूल यांनी खाजगी रुग्णालयाशी समझौता करार केल्यास त्यांच्यामार्फत विशेष लसीकरण मोहिम राबवता येणं शक्य आहे असंही ते म्हणाले राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज होणाऱ्या धोरणात्मक निर्णयान्सार म्ंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण होईल असंही त्यांनी सांगितलं

या एपवर नोंदणी केलेल्या नागरिकांनाच कोविड लस दिली जाईल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे

लसीच्या प्रेशा मात्रांची उपलब्धता हा मोठा प्रश्न असल्यानं सर्व राज्यांमध्ये एक तारेखपासून लसीकरण सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं टोपे ते म्हणाले

एका दिवसातली मृत्यूंची ही सर्वाधिक संख्या आहे

ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा इथल्या एका खासगी रुग्णालयात आज पहाटे आग लागली या आगीनंतर अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या सहा रुग्णांना तसंच इतर रुग्णांना द्रसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर अतिदक्षता विभागातल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला

मुंबई उच्च न्यायालयानं भांड्पचं सनराईज रुग्णालय पून्हा सुरु करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज तातडीनं निर्णय द्यायला नकार दिला

सध्या कोविड रुग्णांना खाटा अप्ऱ्या पडत असल्यानं अडीचशे खाटांचं हे रुग्णालय प्न्हा स्रु करण्याची परवानगी मिळावी अशी याचिका रुग्णालय व्यवस्थापनानं दाखल केली होती

विविध कारागृहात बाधित झालेल्या कैदयांना जिल्हा रुग्णालयात ठेवल्यास त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असे तसंच कैदी पळून जाऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत असे अशा सर्व बाधित कैदयांसाठी वेगळं कोविड केंद्र करावं अशी कल्पना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मांडली जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मंज्री दिली कोरोना सारखा गंभीर आजार हा सर्वाना ऑक्सिजन आणि झाडांचं महत्व सांगून गेला निसर्गाकडून विनामल्य मिळणाऱ्या ऑक्सिजनची कोणालाही पर्वा नव्हती पण त्याच ऑक्सिजनची ज्यावेळी कमतरता भासली ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाले त्यावेळेस झाडांपासून मोफत मिळणाऱ्या ऑक्सिजनचं महत्व सर्वाना कळलं त्यामुळेच इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर आणि ग्रीन लातूर वृक्ष टीमनं या आजारातून सुखरूप बाहेर पडलेल्या रुग्णांना विनामूल्य एक्सिजन देणारी झाडं वितरित करण्याचा उपक्रम सुरू केला सांगली जिल्हा परिषदेत आतापर्यंत पन्नास कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे कार्यालयात श्कश्काट असून चार पैकी तीन दरवाजे बंद करण्यात आले

शिक्षण अर्थ आरोग्य बांधकाम या विभागातले कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत

कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना तिष्ठत राहावं लागतं याची दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेतली असुन यासंदर्भात राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनानं योग्य प्रणाली उभारावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत अंत्यसंस्कारासाठी वेळ लागणार असल्यास मृतदेह देऊ नयेत असं मतंही न्यायालयानं व्यक्त केलं मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली कोकण विभागातून रत्नागिरीचे प्रमोद कोनकर आणि मराठावाडा विभागातून आनंद कल्याणकर या आकाशवाणीच्या दोघा प्रतिनिधींना प्रस्कार जाहीर झाले आहेत

पनवेल उपजिल्हा रूग्णालयात आज द्पारी आक्सिजनच्या टाकी वॉल लिक होऊन ऑकसीजनची गळती झाली मात्र हा पकार वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला अग्निशमन पोलीस महसूल आणि मनपा अधिकऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली यवतमाळ शहरातल्या कोविड डेडीकेटेड शाह हॉस्पिटलमध्ये मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून प्रचंड तोडफोड करण्यात आली

यवतमाळ इथल्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज माजी मंत्री आमदार संजय राठोड आणि जिल्हा शिवसेनेतर्फे रुग्णांसाठी पाच ऑक्सिजन काँसंट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले फिवर ओपीडी मध्ये रिपोर्ट प्राप्त होई पर्यंत किंवा रुग्णालयात बेड उपलब्ध होईपर्यंत ऑक्सिजन अभावी रुग्णाची स्थिती खालवते हे लक्षात आल्यानं ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहेत सांगली मिरज रोडवरील आरवट्टगी हॉस्पिटल जमीन विकास प्रकरणी दोन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक करण्याबाबत संतोष आरवट्टगी यांनी मिरज न्यायालयात डॉ सरोजनी सॅम्य्अल आरवट्टगी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार स्रु होते तिथेच त्याची प्राणज्योत मालवली